सरोगेट मातत्वासंबंधी व्यापक तरतुदी मंजूर राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा आणि

रब्बी हंगामात येणारं कांद्याचं भरघोस उत्पादन लक्षात घेता कांद्याच्या दारात घसरण होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं होणारं नूकसान टाळावं या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे केंद्रीय गुहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ गटाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला त्याचप्रमाणे समुद्र मार्गाने निर्यात होणाऱ्या कांद्यावरील निर्यात मूल्यात घट अथवा ते पूर्णतः काढून टाकण्याबाबतही या बैठकीत निर्णय घेण्यात आला साखर गेल्या वर्षीच्या प्रतिकूल हवामानामुळं चालू गळीत हंगामात पुरेसा ऊस उपलब्ध न होऊन देशांतर्गत साखरेच्या उत्पादनात घट होणार असली तरी आगामी वर्षात भारत हा साखर निर्यात करणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश ठरेल असा विश्वास भारतीय साखर कारखानदार संघटना अर्थात इस्माने व्यक्त केला आहे ऐकूया त्याबद्दलचा हा वृत्तांत

आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी

थकीत कर्ज वसुलीसाठी कडक पावलं उचलण्यावर भर द्यायला हवा असं सीतारामन यावेळी म्हणाल्या बँक कर्मचारी आणि ग्राहक यांच्यातला संवाद महत्वाचा असून कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना समजेल अशा भाषेत म्हणजेच संबंधित ठिकाणच्या प्रादेशिक भाषेत संवाद साधायला हवा असंही त्यांनी सुचवलं केंद्रीयमंत्रिमंडळ जम्मू आणि काश्मीरमध्ये केंद्राचे कायदे लागू करण्यासाठी आदेश द्यायला काल केंद्रीय मंत्रीमंडळानं मान्यता दिली सरोगसी विधेयकामध्ये सुधारणा करण्यासाठी तयार केलेल्या समितीच्या सूचनाही मंत्रीमंडळानं मान्य केल्या सरोगेट मातृत्व केवळ जवळच्या नातेवाईकांपूरतं मर्यादित न ठेवता कोणत्याही इच्छक महिलेला याची परवानगी देण्याची शिफारस या समितीनं केली आहे

सूमारे एक हजार चारशे ऐशी कोटी रुपयांच्या निधीची तरतूद असलेल्या राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग मिशनची स्थापना करण्यालाही कालच्या बैठकीत मान्यता देण्यात आली केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि स्मृती इराणी यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

यात महाराष्ट्रातील काहीजण आहेत दरम्यान केंद्र सरकारनं सुधारित मार्गदर्शक सुचना जारी केल्या असून आता सिंगापूरसोबतच दक्षिण कोरिया ईराण आणि इटली या देशांचा प्रवास न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत विधिमंडळ मराठी भाषा ही खऱ्या अर्थाने शक्ती आणि भक्तीची भाषा असून आपण सर्वांनी मिळून ही भाषा जपली पाहिजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल विधानपरिषदेत दिली राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करण्याबाबतचं विधेयक काल विधानपरिषदेत एकमतानं मंजूर झालं यावरच्या चर्चे दरम्यान मुख्यमंत्री बोलत होते आजच्या मराठी भाषा दिनाच्या अनुषगानं हे विधेयक आज विधानसभेत मांडलं जाणार आहे

येत्या शैक्षणिक वर्षापासून हा कायदा राज्यभर लागू होणार आहे मराठी दिन ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी वि वा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो यानिमित्तानं आज राज्यात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे ऐक्या अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी कडून राम गणेश गडकरी अर्थात गोविंदाप्रज यांच्यापासून ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक गोपाळ गणेश आगरकर विष्णुशास्त्री चिपळूणकर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यछटाकार दिवाकर आणि कुसुमाग्रज यांची पुण्यातली निवासस्थानं म्हणजे साहित्य शारदेच्या प्रांगणातलं आधुनिक तीर्थक्षेत्रच मराठी राजभाषा गौरव दिनाच्या निमित्तानं या आधुनिक तीर्थक्षेत्रांची यात्रा करुन साहित्यिकाचं कर्तृत्व जाणून घेण्याची संधी काल प्णेकरांना मिळाली गोविंदाग्रजांच्या निवासस्थानी असलेल्या पिंपळ वृक्षाचं प्जन करुन या यात्रेला प्रारंभ झाला आणि कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी समारोप झाला राज्य शासनातर्फे वाङ्वय पुरस्कारांचं वितरण आज होईल यात ज्येष्ठ साहित्यिका अनुराधा पाटील अनिल गोरे प्रा

आर विवेकानंद गोपाळ आणि पद्यगंधा प्रकाशनाला गौरवण्यात येणार आहे सातारा जिल्ह्यातल्या भिलार या पुस्तकाच्या गावी मराठी भाषेचे वैभव असलेल्या लोकसाहित्याचा जागर भूपाळी ते भैरवी या कार्यक्रमातून केला जाणार आहे अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून आज राज्यात सर्वत्रच माय मराठीचा जागर होणार आहे

महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात रासने यांनी सुमारे अकराशे कोटी रुपयांची भर घातली आहे

या कामाचे खारेपाटण ते कलमठ आणि कलमठ ते झाराप असे दोन टप्पे करण्यात आले असून पावसाळ्यापूर्वी जिल्हय़ातल्या महामार्गाचं बहुतांश काम पूर्ण करण्यात येईल असं महामार्ग प्राधिकरणानं सांगितलं

गेल्या अनेक दिवसांपासून खांडबारहून नद्रबारकडे जाणाऱ्या रस्त्याला खड्डे पडले होते महामार्ग प्राधिकरणाने यापैकी पाच किलोमीटर अंतराची डागडुजी केली आणि आता उर्वरित काम सोडून दिलं आहे सावरकर मंबई पश्चिमरत्नागिरी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त काल राज्यभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यात आलं

मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं काल अभिवादन यात्रा काढण्यात आली

यामध्ये जलसंपदा विभागाच्या वतीनं सिंचन दिन साजरा करण्यात आला अक्षरोदय साहित्य संमेलन नांदेड जागतिक महिला दिनानिमित्त राज्य पातळीवर घेण्यात येणाऱ्या अक्षरोदय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री तथा ललित लेखिका प्रा संध्या रंगारी यांची निवड करण्यात आली आहे

खेलो इंडिया भूवनेक्षर इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया या विद्यापीठ स्तरीय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत काल दिवसअखेरपर्यंत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पदक तालिकेत अव्वल स्थानी राहिलं

अखेर पाणी पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले हवामान विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे